सुरक्षित राहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ ध्वा आणि स्रक्षित अंतर राखा

कोविड नियंत्रणासाठी राष्ट्रीय धोरण तयार करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

राज्यातील सर्व बिगरकृषी विद्यापीठांच्या परीक्षा होणार ऑनलाईन

प्रसिद्ध संस्कृत विद्वान पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार कालवश

विरार पश्चिम इथल्या विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला मध्यरात्रीनंतर आग लागली होती

चार मजली असणाऱ्या या रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती

दरम्यान अग्निशमन दल आणि पोलिसांनी आगीवर नियंत्रण मिळवले आणि त्यांची सुटका करण्यात आली

सर्वोच्च न्यायालय वैद्यकीय वापरासाठीचा ऑक्सिजन आणि आवश्यक औषधांचा पुरवठा तसंच कोविड लसीकरण या विषयांवर राष्ट्रीय धोरण तयार करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने काल केंद्राला दिले देशातील कोरोनाच्या गंभीर परिस्थितीची स्वतह्न दखल घेत सर न्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हे निर्देश दिले आहेत कोविड साथी दरम्यान टाळेबंदी लावण्याबाबत उच्च न्यायालयांना न्यायालयीन अधिकार आहे का याची तपासणी केली जाईल असंही या खंडपीठानं म्हटलं आहे सध्या दिल्ली मुंबई सिक्कीम मध्य प्रदेश कलकत्ता आणि अलाहाबाद उच्च न्यायालय कोविडशी संबंधित याधिकांवर विघार करीत आहेत उच्च न्यायालय सर्वांच्या हिताच्या द्रष्टीनं आपल्या अधिकारांचा योग्य वापर करून काम करत आहेत मात्र वेगवेगळ्या न्यायालयांच्या निकालांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो त्यामुळे या सर्व याधिका सर्वोच्च न्यायालयाकडे वर्ग कराव्या असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं दिले नाशिक दर्घटना न्यायालय नाशिकमधल्या ऑक्सिजन गळतीमुळं झालेल्या दुर्घटनेची मुंबई उच्च न्यायालयानं स्वतः हून दखल घेत राज्य सरकारकडून अहवाल मागवला आहे चार मे पर्यत हा अहवाल सादर करायचा असुन त्यात या दर्घटनेमागील कारणांचं स्पष्टीकरण असावं असे आदेश न्यायालयानं अॅडव्होकेट जनरल आशृतोष कृभकोणी यांना दिले आहेत नाशिकमधील डॉ

राज्यात दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत नसली तरी बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतील वाढीमुळे उपचाराधिन रुग्णसंख्येतल्या वाढीची गती काहीशी कमी झाली आहे

महाकार्गो टाळेबंदीच्या काळात विपरित परिस्थितीतही राज्य परिवहन महामंडळाला हात देणारी मालवाहतूक आता महाकार्गो या नावानं नव्या रंगरुपात सज्ज होत आहे ऐक्या अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

अत्यंत परवडणाऱ्या दरात मालवाहतूक असल्यामुळे सर्वसामान्यांनाही या सेवेचा थेट लाभ घेता आला आता या मालवाहतुक सेवेचं नामकरण महाकार्गो असं केलं आहे मालवाहतुकीच्या वाहनांची रंगसंगती बदलण्यात येणार असुन त्यावर ब्रँडनेमही असणार आहे सर्व वाहनांची रगसंगती सारखी असावी यासाठी मालवाहतुकीच्या वाहनांच चित्र सर्व विभागांना देण्यात आलं आहे सर्व विभागांनी विभागीय या चित्रानुसार एक महिन्याच्या आत काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत

याचा उपयोग सर्वसामान्यांनाही करता येणार आहे भविष्यात मालवाहतुकीच्या माध्यमातून उत्तम आर्थिक पर्याय मिळेल असं मत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केलं आकाशवाणी बातम्यांसाठी पृण्याहन भूषण राजगुरु

सामंत यांनी विद्यापीठांच्या कुलगुरुसोबत परीक्षासंदर्भात एक बैठक घेतली

कोरोनाचा प्रादृभाव रोखण्यासाठी राज्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमूळे ऑफलाईन परीक्षा घेणं शक्य नसल्याचं कुलगुरूंनी या बैठकीत सांगितलं त्यामुळे आता ऑनलाईन परीक्षेसाठी विद्यापीठांनी तातडीने यंत्रणा तयार करावी असे निर्देश सामंत यांनी दिले

हा समारंभ दूरदृष्य पद्धतीनं करण्यासाठी रीतसर परवानग्या सुद्धा घेण्यात आल्या होत्या काल विद्यापीठ विद्या परिषद आणि कार्यकारी परिषदेन हा दीक्षांत समारंभ पुढे ढकलण्या बाबत एकमतान निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ सुरेंद्र काळबांडे यांनी दिली

या भागात मुनघाटे महाविद्यालयानं केंद्र सरकारच्या पंतप्रधान कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत काही अभ्यासक्रम सुरु केले महाविद्यालयातील रोजगार मार्गदर्शन केंद्राच्या वतीने केंद्र सरकारच्या उन्नत भारत अभियानातर्गत दत्तक गावातील शेतक यांसाठी मधमाशा पालन प्रशिक्षण जलव्यवस्थापन कार्यशाळा वैद् समेलन मुदसधारण प्रशिक्षण असे अनेक उपक्रम राबवले यामुळे आदिवासी मुला मुलींना गावातच रोजगाराच्या सधी उपलब्ध झाल्या आहेत याची नोंद सीईजीआर या राष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेन घेतली देशातील अनेक कुलपती आणि कुलगुरु यांच्यासह देशभरातील अनेक शिक्षणतज्ज्ञ या संस्थेचे सभासद आहेत

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजाभाऊ मुनघाटे यांनी हा पुरस्कार स्वीकारला

काल सरकारनं जलशक्ती मंत्रालयाला याबाबतचा प्रस्ताव सादर केला

हापस रत्नागिरी हापुसची भेसळ आता क्युआर कोड वापरून रोखणार असल्याची माहिती कोकण हापुस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेचे डॉ विवेक भिडे यांनी काल दिली आंब्यावर चिकटवलेला स्टिकर आपल्या मोबाइलवर स्कॅन केल्यानंतर आंबा कृठघ्या बागेतून आला आहे त्या बागेला जीआय प्रमाणपत्र आहे का तो पाठवणाऱ्या शेतकऱ्याचं नाव शेतकऱ्याचा संपर्क क्रमाक पॅर्किंग पद्धत आंबा पिकवणारी यंत्रणा कशी आहे आंबा कोणत्या दिवशी पॅक केला याधी माहिती मोबाइल स्क्रीनवर दिसणार आहे प्रत्येक आंब्यासंदर्भात अशी माहिती मिळणार आहे त्यामुळे हापूसच्या नावाखाली होणारी ग्राहकांची फसवणूक थांबेल असं भिडे यांनी सांगितलं शहीद स्मारक देशासाठी बलीदान दिलेल्या जिल्ह्यातील विरपुत्रांच्या स्मरणार्थ अकोला शहरात भव्य शहीद स्मारक उभारण्याचं नियोजन करण्याचे निर्देश जिल्ह्याचे संपर्कमंत्री बच्चू कडू यांनी दिले आहेत काल नियोजन भवनात आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते

पाटबंधारे शेतकऱ्यांना शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून नदी प्रवाहाच्या मार्गात पुलवजा बंधारे उभारुन शाश्वत सिंचन सुविधा उभारण्यात येणार आहे असं जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी काल सांगितलं

त्यावेळी ते बोलत होते मार्डीकर परस्कार नागपुरातील मार्डीकर परिवार आणि युवा झेप प्रतिष्ठानच्या वतीनं रंजना आणि भालचंद्र मार्डीकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या पूरस्कारांची घोषणा काल करण्यात आली छत्तीसगड मधील बिलासपूर इथल्या तेजस्वीनी सेवा प्रतिष्ठानच्या सुलभा देशपांडे आणि गो विज्ञान अनुसंधान केंद्र देवलापारचे समन्वयक सुनिल मानसिंहका हे दोघे यदाच्या पुरस्काराचे मानकरी आहेत आदित्य ठाकरे ब्रहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरु असलेल्या पावसाळापूर्व कामांसह विविध प्रकल्पांचा आढावा मुंबई उपनगर जिल्ह्याये संपर्कमंत्री आदित्य ठाकरे यांनी दूरदूश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत घेतला सर्व कामं नियोजनानुसार वेळेत आणि शक्य तेवढ्या जलदगतीनं पूर्ण करावीत असे निर्देश त्यांनी यावेळी दिले

आशा सावदेकर यांचं काल नागपूरात निधन झालं

साहित्य समीक्षणात मोलाचे योगदान देणाऱ्या डॉ आशा सावदेकर यांचा कविवर्य भा

भा भावे साहित्यवेध भारतीय साहित्यापे शिल्पकार ना सी फडके मुशाफिरी हे त्यांचे समिक्षा ग्रंथ प्रकाशित झाले आहेत कविता विदर्भाची या त्यांनी संपादित केलेल्या ग्रंथात विदर्भातील निवडक कवींच्या वैशिष्यपूर्ण कवितांचं संकलन आहे युगवाणी या विदर्भ साहित्य संघाच्या मुखपत्राच्या त्या काही काळ संपादक होत्या निधन बिराजदार प्रसिद्ध संस्कृत विद्वान पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार यांचं काल सोलापूर इथं अर्धागवातानं निधन झालं

बिराजदार हे मूळचे सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातले सोलापुरातील महानगर पालिकेच्या संस्कृत शाळेत त्यांचे शिक्षण झालं पुढे त्यांनी वेदांचा अभ्यास केला आणि त्यांत प्रावीण्य मिळवलं बिराजदार यांनी मुस्लिमबांधवांचा कूराण शरीफ हा पवित्र ग्रंथ संस्कृतमध्ये भाषांतरित केला आहे वेदादि शोधबोध मुस्लिम संस्कृत सेवका विश्वभाषा सम्पादकीयमौक्तिकानी अशी त्यांची ग्रथ संपदा आहे

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंडित बिराजदार यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे हवामान राज्यात सर्वत्र हवामान कोरडं आहे तापमानातही काल फारशी वाढ झाली नाही आज आंणि उद्याही या हवामाना फारसा बदल संभवत नाही असं वेधशाळेनं कळवलं आहे